भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान मर्यादित षटकांचा पहिला सामना आज सिडनीत होणार पंतप्रधान दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येत असून सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या उत्पादन कार्याची ते पाहणी करणार आहेत या भेटीनंतर पंतप्रधान तेलंगणाकडे रवाना होणार आहेत तत्पूर्वी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी काल पुण्यात येऊन विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी या दौऱ्याबाबत चर्चा केली

आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे

या निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात राज्यघटनेच्या उद्देशिकेचं वाचन केलं राज्यातही संविधान दिन साजरा करण्यात आला ऐक्या याबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधींकडून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल राजभवनातील अधिकारी कर्मचारी तसंच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन केलं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनीही संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं भारतीय संविधानाचा जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचं संविधान म्हणून आदराने उल्लेख केला जातो असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं मुंबईत म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या वांद्रे इथल्या मुख्यालयात संविधान दिनानिमित्ताने म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांनी अधिकारी कर्मचारी यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाला प्ष्पांजली अर्पण केली आणि संविधानाच्या उद्देशिकेचं सामुहिक वाचन केलं नागप्रमध्ये संपर्क मंत्री डॉ नितीन राऊत यांनी संविधान चौकात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करून अभिवादन केलं लोणावळ्याच्या आय एन एस शिवाजीमध्येही संविधान दिन साजरा करण्यात आला जळगावमध्ये संविधान जागर समितीतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं

वाशीममध्ये सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने तर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात संविधान दिन साजरा करण्यात आला राज्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये विविध सरकारी कार्यालयांमध्ये संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं तसंच संविधानाच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावणारे भारताचे पहिले कायदामंत्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या निमित्तान अभिवादन करण्यात आलं

पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ताज हॉटेलसह मुंबईतल्या सहा ठिकाणी हल्ला केला

या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पवित्र स्मुतीला काल अभिवादन करण्यात आलं

मुंबई पोलिस आयुक्तालयातल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केलं हुतात्म्यांच्या कुटुंबियांनीही आदरांजली वाहिली तत्पूर्वी मुंबई पोलिसांच्या पथकानं अभिवादन संचलन करत हुतात्म्यांना मानवंदना दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही समाजमाध्यमातून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली पोलिस दलाच्या मुख्यालयातल्या हुतात्मा दालनाचं मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अतुल्य हिंमत या कॉफीटेबल ब्कचं प्रकाशनही करण्यात आलं ज्यांच्या शौर्यामुळे दहशतवादी कसाब जिवंत हाती लागला आणि पाकिस्तानी दहशतवादाचा क्रूर चेहरा पुराव्यासह जगासमोर आणता आला त्या शहीद तुकाराम ओंबळे यांना त्यांच्या मूळ गावी केंडाम्बे इथं आदरांजली वाहण्यात आली शहीद जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातले जवान यश देशमुख यांना काल दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर इथं दहशतवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांवर हल्ला केला यामध्ये यश देशमुख यांच्यासह अन्य एक जवान गंभीर जखमी झाले होते त्यांना तातडीनं रुणालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारांदरम्यान दोघांचाही मृत्यू झाला

नक्षल गडचिरोलीच्या परिवहन महामंडळाच्या आगारातून भामरागड तालुक्यातल्या लाहेरीकडे जायला निघालेली बस नक्षल्यांनी बुधवारी रात्री आठच्या सुमाराला रस्त्यावर झाडं आडवी टाकून अडवली होती त्यामुळे बसच्या चालक आणि वाहकानं बसमध्येच रात्र जागून काढली काल सकाळी पोलिसांनी रस्त्यावरची झाडं बाजूला केली चालक आणि वाहक सुरक्षित आहेत

मात्र त्याआधीच त्यांनी बस अडवल्यानं परिसरात दहशत निर्माण झाली आहे

या संपाचे पडसाद राज्यातही उमटले पूण्यात बँका टपाल विभाग बीएसएनएल आरटीओ तसंच संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला व्यापारी हमाल यांनीही संपात सहभाग घेतल्यामुळे पुण्याच्या मार्केटयार्डातला फळ भाजीपाला आणि फुलबाजार पूर्ण बंद होता गडचिरोलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला तर अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षानं एल्गार मोर्चा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं ध्रुळ्यात संपात सामिल झालेल्या कर्मचारी कामगार शेतकऱ्यांनी मानवी साखळी करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला मनसे वाढीव वीज बिलांविरोधात काल मनसेनं राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केलं मुंबईत वांद्रे इथं प्रकाशगड या महावितरणच्या मुख्य कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाचं नेतृत्व मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं राज्य सरकारनं या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन वाढीव वीजबिलं मागे घ्यावीत अशी मागणी नांदगावकर यांनी यावेळी केली ओबीसी ओबीसी जातीनिहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी ओबीसी जनगणना समन्वय समितीतर्फे काल चंद्रपुरात मोर्चा काढण्यात आला जिल्हाभरातून ओबीसी समाज बांधव यासाठी चंद्रपुरात आले होते

पुणे मेट्टो पुणे मेट्रोच्या मंडई मधील भूमिगत स्थानकाच्या खोद कामा दरम्यान प्राण्यांचे अवशेष आढळून आले आहेत या अवशेषांची पहाणी करण्यासाठी गुरुवारी डेक्कन महाविद्यालया चे तज्ञ आले होते ऐतिहासिक वारसा असलेल्या मध्य पुण्यात हे अवशेष आढळून आल्याने ते नक्की कशाचे आहेत त्या बाबत उत्सुकता आहे

पुणे मेट्रोचं शिवाजीनगर ते स्वारगेट या भूयारी मार्गाचं काम सध्या सुरु आहे

महात्मा फुले मंडई स्थानकाच्या खोदकामा दरम्यान बुधवारी प्राण्यांचे अवशेष आढळून आले

या अवशेषांची पाहणी करण्यासाठी डेक्कन महाविद्यालयाच्या तज्ञांनी पण या ठिकाणाला भेट दिली

या अवशेषांचा अधिक अभ्यास करण्यासाठी ते शुक्रवारी डेक्कन महाविद्यालयात पाठवण्यात येणार असल्याचं मेट्रो च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान हे अवशेष सापडल्याने मेट्रोचं काम थांबलेलं नाही या आधी मेट्रोचं स्वारगेट इथं खोदकाम सुरू असताना ऐतिहासिक पाणी प्रवठा व्यवस्था सापडली होती आता प्राण्यांचे जीवाश्म मिळाले आहेत मेट्रोचा भुयारी मार्ग हा जुन्या पुण्यातून असल्याने या मार्गाचं काम पूर्ण होईपर्यंत इतिहासाचे दस्ताऐवज सापडणार हे नक्की आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे पुणे पणे महापालिका मिळकत कर पुणे महापालिकेने मिळकत कर उत्पन्नाचा एक हजार कोटींचा टप्पा नुकताच पार केला आहे हे उत्पन्न आणखी वाढविण्यासोबतच कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी महत्वपूर्ण पाउल उचलण्याची तयारी आता महापालिकेतर्फे सुरू करण्यात आली आहे

हे कर्मचारी प्रत्येक मिळकतींना भेट देउन कर आकारणी झाली की नाही तसेच वापरातील बदल याची तपासणी करून कर आकारणी करणार आहेत

याचा ताळमेळ स्वच्छ संस्थेसारख्या स्थानिक कचरा वेचकांकडून घालण्यात येणार आहे ज्या सोसायट्यामधील प्रकल्प बंद असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली यामुळे महापालिकेचे उत्पन्न वाढणार आहेच पण प्रकल्पाच्या नावाखाली फायदा मिळवणाऱ्या सोसायट्यांना चापही बसणार आहे

कार्तिकी एकादशी आणि संत नामदेव जन्म सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम झाले

रेल्वे मराठवाड्याच्या विकासात क्रांती आणणाऱ्या आणि युवकांना रोजगाराची दारं खुली करणाऱ्या लातूर इथल्या रेल्वे बोगी प्रकल्पाचं काम जवळपास पूर्ण झालं असून नव्या वर्षात फेव्रवारी माहिन्यात प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार असल्याची माहिती या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी खासदार सुधाकर श्रंगारे यांना दिली श्रंगारे यांनी काल प्रकल्पस्थळी विभागीय रेल प्रबंधक शैलेश गुप्ता यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन इथल्या कामांचा आढावा घेतला तसंच प्रकल्पाची पाहणीही केली

साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला मागून येणाऱ्या अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं हा अपघात झाला परिवहन मंत्री अनिल परब यांनी मृतांच्या कूटुंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे

जोशी फाउंडेशनचे कोषाध्यक्ष आणि निवृत्त विंग कमांडर अभय जोशी यांचं काल पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या दोन युद्धांत कर्तव्य बजावलं होतं सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी धार्मिक कट्टरतावादाविरोधात लिखाणही केलं होतं क्रिकेट कोविडच्या जागतिक साथीमुळे गेले अनेक महिने भारतीय क्रिकेट संघानं कुठलाही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता तब्बल आठ महिन्यांनंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी आज मैदानात उतरणार आहे

अनेक महिन्यांच्या विश्रांती नंतर होत असलेल्या या दोन महिन्यांच्या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मर्यादित षटकांचे तीन सामने तीन टी ट्वेंटी सामने आणि चार कसोटी सामने होणार आहेत हवामान राज्यात काल विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला विदर्भात पावसाचं प्रमाण जास्त होतं निवार चक्रीवादळानंतर तेलंगणपर्यंत आलेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे हा पाऊस राज्यात आला आहे आज राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून बहुतांश ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार